आता या प्रस्तावावरची चर्चा सोमवारी पुन्हा सुरू होईल राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन वेळा दिलेल्या मुदतीत या प्रस्तावावर मतदान घेता आलेलं नाही दहशतवादी हाफिझ सईद याला अटक करण्यामागे पाकिस्तानच्या हेतूबद्दल अमेरिकेनं शंका उपस्थित केली आहे

त्याला यापूर्वी ही अटक झाली होती मात्र त्याच्या आणि लष्कर ए तोयबा संघटनेच्या दहशतवादी कारवायांवर त्याचा परिणाम झाला नव्हता असं ट्रंप प्रशासनातल्या ज्येष्ठ अधिका यानं म्हटलं आहे

याखेरीज कोकणातील महामार्गावर ठिक ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत पूणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकच्या अपघातात नऊ तरुणांचा मृत्यू झाला सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटून ही कार ट्रकवर धडकून हा अपघात झाला मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास लोणी काळभोर इथं ही दुर्घटना घडली

ओदिशात कटक इथं झालेल्या राष्ट्रकूल सांघिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष आणि महिला या दोन्ही गटांचं विजेतेपद भारतीय संघांनी पटकावलं आहे